ही परदेशात असलेल्या भारतीयांच्या काळ्या पैशांबाबतच्या भारताच्या पाठपुराव्याला मिळालेले मोठे यश आहे

भारताला अशा प्रकारे पहिल्यांदाच ही माहिती मिळाली आहे

नवीन मोटार वाहन कायद्यामुळे पर्यावरणाची नोंद करणं शक्य झालं असून दिल्ली आणि परिसरात प्रदुषण कमी करण्यासाठी अनेक पावलं उचलली असल्याचं ते म्हणाले महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागे घेण्याची मुदत आज संपली

अतिरिक्त निवडणूक आयुक्त दिलीप शिंदे यांनी थोड्यावेळापूर्वी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली बुलडाणा सातारा आणि पुणे जिल्ह्यातली आकडेवारी अद्याप प्राप्त झालेली नाही असं त्यांनी सांगितलं

राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधे जिल्हाधिका यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याविषयीची माहिती दिली मुंबईच्या आरे कॉलनी भागात मेट्रो रेल्वे यार्डच्या बांधकामासाठी झाडं कापण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं आज परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश दिला या प्रकरणाची सविस्तर चौकशी करावी लागेल तोपर्यंत राज्य शासनानं झाडं कापण्याचं काम थांबवावं तसंच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला पक्षकार बनवावं असंही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे विधीशाखेच्या विद्यार्थ्याने लिहिलेल्या पत्राला याचिका मानून सर्वोच्च न्यायालयानं न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या विशेष पीठासमोर ती सुनावणीला ठेवली आहे

कोलकाता शहरात दुर्गा पूजा निमित्ताने ठिकठिकाणी मंडपांमधे विद्युत रोषणाई आणि सजावट केली आहे तसंच कोलकाता पोलिसांनी यावर्षी मंडपांच्या आसपास आणि रहदारी सुरळीत होण्यासाठी गुगल मॅपशी करार केला आहे असं कोलकाताच्या वार्ताहरानं सांगितलं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही जनतेला दुर्गा पूजेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत

ओदिशा राज्यात अनेक दुर्गामंडपात पर्यावरण स्नेही दुर्गा पूजा करण्यावर यावर्षी भर देण्यात आला आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदीयांनी देशवासीयांना महानवमी उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या ट्विट मध्येत्यांनी देवी सिद्धी धात्री च्या चरणी समाजाच्या भल्यासाठी प्रार्थना केली आहे आसामच्या गोवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती अजय लाबा यांनी आज शपथ घेतली राज्यपाल प्राध्यापक जगदीश मुखी यांनी गोवाहाटी शिल्या राजभवनात त्यांना एका समारंभात ही शपथ दिली

ई दंतसेवा या संकेतस्थळाचे तसेच मोबाईल एप्लीकेशनेचं उद्घाटन आज नवी दिल्लीत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांच्या हस्ते करण्यात आलं दंत आरोग्याच्या दृष्टीने देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून त्याचा लाभ देशातल्या लाखो लोकांना घेता येणार आहे

आशिया प्रशांत संघाचा पाकिस्तानबाबतचा परस्पर मूल्यांकन अहवाल हा पाकिस्तानसाठी एक मोठा धक्का असून त्यामुळे पाकिस्तानचा समावेश वित्तीय कारवाई कार्यदलाच्या काळ्यायादीत केला जाण्याचा धोका पाकिस्तानला निर्माण झाला आहे

याबाबतचं पुनरावलोकन या महिन्याच्या शेवटी पॅरिस क्वें केलं जाणार आहे शरीरशास्त्र किंवा वैद्यकशास्त्रातील या वर्षीचा नोबेल पुरस्कार विल्यम जी

रॅटक्लिफ आणि ग्रेग एल सेमेन्झा या शास्त्रज्ञांना मिळाला आहे पेशींना ऑक्सिजनची उपलब्धता कशी समजते आणि त्यासाठी पेशींची अनुकलता या विषयांवर त्यांच्या संशोधनाबद्दल या तिघांना सामायिकपणे हा पुरस्कार जाहीर झाला आहे अशी घोषणा आज नोबेल समितीनं केली या संशोधनामुळे ऑक्सिजनच्या पातळीचा पेशीय चयापचयावर आणि शरीरांतर्गत कार्यावर होणाऱ्या परिणामाबाबत माहितीचा पाया तयार झाला आहे तसंच हे संशोधन अनिमिया कँसर आणि तिर अनेक आजारांवर नवीन औषधयोजना करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे अशी माहिती समितीनं दिली

रमेश पांड्ये यांच्या सीमांतर्गत भागातल्या पर्यावरणीय गुन्ह्यांशी लढा देताना केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेण्यात आली आहे असे गौरवोद्गार संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या निवड समितीनं काढले आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आजपासून दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत राजनाथ सिंग उद्या फ्रान्सचे अध्यक्ष मॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतील आणि त्यानंतर राफेल या लढाऊ विमानांच्या हस्तांतरण कार्यक्रमात सहभागी होतील फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत

बिहारमधल्या पूराचं पाणी ओसरत असलं तरी पूरस्थिती गंभीर असून पुरामुळे अनेक भागात रोगराई पसरण्याचा धोका आहे राज्यात आत्तापर्यंत दोनशे रुग्णांना चिकनगुनिया झाला असल्याची नोंद झाली आहे तर एक हजारपेक्षा अधिक रुग्णांना डेंग्यूची बाधा झाली आहे